प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

स राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे माहिती न मांडल्यामुळे आणि संपूर्ण प्रक्रियेत समन्वय न ठेवल्यामुळे आरक्षण रद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

विजय राघवन यांचा इशारा

मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा अहवाल यावरुन मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे

राज्यानं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे या मर्यादेचं उल्लंघन होत असल्या कारणानं या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला विविध याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं होतं या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं काल हा निकाल दिला

आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे

यासाठी घटनेतही बदल केले आहेत आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी असं ठाकरे यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निमित्तानं कुणी महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये जनतेनं उगाच डोकी भडकवून घेऊ नयेत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढाकार घेण्यासाठी आपण केंद्र सरकारला पत्र पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी संवाद साधताना सांगितलं ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना पुढचा मार्ग दाखवलेला आहे आरक्षण देणं हा अधिकार केंद्र सरकारचा आणि माननीय राष्ट्रपतींचा आहे महाराष्ट्रामधे ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला तेव्हा जे सर्व पक्ष एकत्रित आले होते ते सर्व पक्ष आजस्रध्दा एकत्रित आहेत आम्ही एकम्खी आापल्याला विनंती करतो आहे की आपल्याला जे जे काही सहकार्य आमच्या राज्यातून पाहिजे असेल ते आम्ही करतो आहोत या समाजाला न्याय देण्यासाठी आता केंद्र सरकारनी जास्त वेळ न लावता निर्णय घ्यावा जर का आम्हाला तिकडे येऊन भेटण्याची आवश्यकता असेल तर ते ही आम्ही करायची तयारी आहे

न्यायालयाचं विस्तुत निकालपत्र उपलब्ध झाल्यानंतर या पर्यायासह इतरही सर्व पर्यांयाचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल मराठा समाजाला दिलासा मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले

या निर्णयानंतर राज्य शासनानं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील तज्ज्ञ विधीज्ञांची एक समिती तयार करून मराठा आरक्षणासंदर्भातील या निर्णयाची न्यायिक रणनिती ठरवून सर्वपक्षीय बैठकीसमोर मांडावी मराठा समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या योजना विकास महामंडळ यांना निधी देऊन त्यांच्या योजना जोमानं सुरु ठेवाव्यात अशी सूचना फडणवीस यावेळी केली

मराठा समाजाला आता कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनानं मिळून मार्ग काढावा असं त्यांनी म्हटलं आहे

औरंगाबाद इथं रमेश केरे पाटील आणि अप्पासाहेब कृढेकर यांनी क्रांती चौकात आत्मक्लेश आंदोलन केलं परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पूतळा परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जालना इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या प्तळ्यासमोर केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकार विरोधात सामूहिक मुंडण करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं

विजय राघवन यांनी दिला आहे नवी दिल्लीत काल ते वार्ताहरांशी बोलत होते या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचं आवाहन त्यांनी यंत्रणेला केलं आहे देशातील संसर्गाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली तिसरी लाट कधी येईल आणि किती काळ राहील याचा अंदाज वर्तवणं कठीण आहे असं ते म्हणाले दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य तयारी करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यातली आरोग्य व्यवस्था सक्षम केली जात असल्याचं सांगताना ते म्हणाले येत्या काही दिवसांत महाराष्ट्र हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे ही आपली अटकळ नव्हे हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यादृष्टीने आपण हालचाल ही करतो आहोत रेमडिसीवरचा पुरवठा हा आवश्यकतेनुसार आपण प्रत्येक जिल्ह्याला करतो आहोत या सगळ्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होण्याच्या दुष्टीने वाटचाल करतो आहोत की जेणेकरून तिसरी लाट दुसरी लाट तर लवकर थोपवायची आहेच पण तिसरी लाटसुध्दा जर का आली तर तिचा घातक दृष्परिणाम आपल्या राज्यावर होऊ द्यायचा नाही हा चंग बांधून आपलं महाराष्ट्र सरकार काम करत आहे

बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल माध्यमांना याबाबत माहिती दिली

बँकेत खाते उघडण्यासाठी विविध श्रेणीत व्हीडिओद्वारे केवायसी प्रक्रिया राबवणार असल्याचंही दास यांनी सांगितलं

पाच वर्षांच्या कालावधीत सर्व सदस्य मंडळाच्या किमान एका बैठकीला उपस्थित असणं बंधनकारक आहे

या पार्श्वभूमीवर या अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रीमंडळानं मान्यता दिली पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात त्याचं विलीनीकरण करण्यासही काल मंत्रीमंडळानं मंजुरी दिली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे नियोजन विभागाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला त्याचबरोबर सातारा इथं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली

विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रवीण दटके यांनी नागप्रात टिळक पुतळा इथं आंदोलन केलं औरंगाबाद शहरात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे खासदार डॉ भागवत कराड आमदार अत्लजी सावे यांच्यासह कार्यककर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली वैजापूर इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार दीपाली खेडकर यांना याबाबत निवेदन दिलं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही बीड इथल्या भाजपा कार्यालयाबाहेर निषेध व्यक्त केला यावेळी कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्ह्यात गंगाखेड जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आलं

धर्मेश कोळी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे

याबद्दल महसूल प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करुन गुन्हे नोंदवले जाईल असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी दिला आहे दरम्यान परभणी शहरात संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करत दुकानं सुरु ठेवण्याऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध महापालिकेनं काल कारवाई केली

शासनानं मोहफुलांवरील निबंध हटवण्याचा निर्णय घेतल्यान अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत